कोरोना विषाणू प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी देशात लावलेल्या टाळेबंदीच्या संदर्भात केंद्र सरकारनं काल नवे दिशा निर्देश जारी केले केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी काल सर्व राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांसोबत द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून एक बैठक घेतली या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्तांनीही सहभाग घेतला होता या दिशानिर्देशांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे

यात मालवाहतूक करणारी वाहनं वीज दुरूस्ती कामगार प्लंबर मोटर मेकॅनिक यासारखे स्वयंरोजगार करणाऱ्या कामगारांना सूट देण्यात आली आहे महामार्गावरील ढाबे सुरु होणार मात्र रेस्टॉरंट हॉटेल बंद राहणार आहेत शाळा महाविद्यालयं कोचिंग क्लास चित्रपपट गृह मॉल बाजारपेठा जलतरण तलाव खेळांचे मैदान लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहेत कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी मनरेगाची कामं सुरक्षित अंतर ठेऊन सुरू करण्यात येणार आहेत तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकारांची कार्यालयंही सुरू राहणार आहेत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर मनाई करण्यात आली असून मद्य गुटखा यासारख्या वस्तुंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे सार्वजनिक कार्यक्रमाना बंदी तसंच कार्यालयात अथवा सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी असून कार्यालयात प्रत्येक शिफ्ट मध्ये एका तासाचं अंतर ठेवणं बंधनकारक ठेवण्यात आलं आहे कामगारांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था आणि तापमोजणी करणं आवश्यक असल्याचंही सरकारनं जाहीर केलं आहे

केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात या दिशानिर्देशांची कडकपणे अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे गरज असल्यास संबधित राज्यं आपल्या स्थानिक गरजेनुसार हे दिशानिर्देश आणखी कडक करू शकतात असंही ग्रह मंत्रालयानं म्हटलं आहे या सर्व दिशानिर्देशांचा प्रसार प्रचार करण्यासही सर्व राज्यांना सूचित करण्यात आलं आहे

पुढचे आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचं तिकिट आरक्षित करता येणार नाही प्रवाशांना आरक्षित तिकिटं रद्द करता येतील आणि रद्द तिकीटाची पूर्ण रक्कम परत मिळेल असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं ऑनलाईन तिकीट रद्द करण्याची सुविधा सुरु राहील तसंच ऑनलाईन तिकीटाची रक्कम प्रवाशांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल

या दरम्यान रेल्वेची मालवाहतूक आणि पार्सल सेवा मात्र सुरू राहणार आहे

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून जनतेशी बोलत होते वांद्रे स्थानकाबाहेर मंगळवारी झालेला प्रकार चुकीचा असून असा प्रकार पुन्हा घडणार नाही याची खबरदारी घ्यावी असं पवार यांनी म्हटलं आहे सध्या टाळेबंदीमध्ये अस्वस्थ असलेल्या समाजघटकाचा आत्मविश्वास वाढवण्याची गरजही त्यांनी नमूद केली

याबाबत दाखल झालेल्या दोन याचिकांची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर के देशपांडे यांनी ही सूचना केली या मजुरांना त्यांच्या गावी पाठवलं तर प्रशासनावरचा ताणही कमी होईल असं ते म्हणाले त्यावर स्थलांतरीत आणि रोजंदारी मजुरांच्या प्रश्नांचं निवारण करण्यासाठी नेमलेली राज्यस्तरीय समिती न्यायालयाच्या या सूचनेवर विचार करेल असं महाअधिवक्ता आश्तोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितलं

नाशवंत वस्तू एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी टाळेबंदीच्या काळात या कॉल सेंटरचा उपयोग होणार आहे एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य चार दोन शून्य शून्य आणि एक चार चार आठ आठ हे या कॉल सेंटरचे दूरध्वनी क्रमांक असून कोणत्याही वेळेस या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे यामुळे राज्यांना एकमेकांशी समन्वय साधणं सोपं होणार आहे

राज्यात काल या आजारानं नऊ जणांचा मृत्यू झाला

काल आढळलेला हा रुग्ण मुंबईतून आल्यानतंर स्थलांतरीत मजूर म्हणून त्याला नाशिक पुणे रोडवरील समाज कल्याण खात्याच्या निवारा केंद्रात ठेवण्यात आलं होतं जिल्ह्यात मालेगाव इथल्या एका कोरोना विषाणू बाधिताचा मृत्यू झाला आहे

त्यांची अंतिम चाचणी नकारात्मक आली आहे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुनील गायकवाड यांनी या महिला रूग्णाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काल सुटी देण्यात आल्याचं सांगितलं ते म्हणाले

आणि नंतर प्रोटोकॉल प्रमाणे ट्रिटमेंन्ट चालू केल्या नंतर तिच्या मध्ये हळूहळू सुधारणा झाली

जी बाकी रक्ताच्या तपासण्या सर्व नार्मल आहेत

त्या म्हणाल्या

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा एक मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट दिन मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याचा अध्यादेश राज्य सरकारन काढला आहे प्रत्येक जिल्ह्यात सकाळी आठ वाजता पालकमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा अधीक्षक जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ यांच्याच उपस्थितीत ध्वजारोहण करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत याशिवाय इतर मान्यवरांना कार्यक्रमाला आमंत्रित करू नये तसेच कवायतीचंही आयोजन करून नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे विधीमंडळ उच्च न्यायालय आणि इतर ठिकाणीही कमीतकमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यास सांगितलं आहे मुंबईत वांद्रे रेल्वे स्थानकावार जमा झालेल्या गर्दी प्रकरणी उस्मानाबादचे एबीपी माझाचे वार्ताहर राहुल कुलकर्णी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अअक करण्यात आली आहे

ठाकूर यांनी काल द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे पोषण आहार पुरवठा अंगणवाडी सेविकांचं मानधन बाल संस्थांसाठीचं अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या एकही बालक गर्भवती स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही असं त्यांनी सांगितलं लातूर जिल्ह्यात उदगीर आणि जळकोट बाजार समिती संचारबंदीचे सगळे नियम पाळत कालपासून सुरु करण्यात आली संचारबंदीच्या काळात सामाजिक सुरक्षा अंतराचा नियम पाळण्याचा कसोशीनं प्रयत्न केला जात असून प्रत्येक दुकानात मालक मुनीम आणि तिन हमाल असे पाच लोकांनाचा परवानगी देण्यात आली असल्याचं उदगीर क्रषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांनी सांगितलं बाजार समितीमध्ये प्रवेश करतानाच प्रत्येकाला सॅनीटाझर वापरण्याची व्यवस्था केली आहे प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणंही बंधनकारक केल्याचं ते म्हणाले औरगाबाद शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेनं दंडात्मक कारवाई केली

जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबत सूचना जारी केली आहे विनाकारण अथवा भावनिक कारणे दाखवून परवानगी शिवाय प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात आली आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांविषयीची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली आहे ते म्हणाले जनधन योजनेच्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण सात लाख पस्तीस हजार महिलांची खाती आहेत ज्या खात्याला प्रत्येकी पाचशे रूपये प्रमाणे केंद्र सरकारनं पैसे पाठवलेले आहेत एप्रिल महिन्याचे

तीन महिने मिळून ऐंशी कोटी रक्कम जिल्ह्यामध्ये वितरीत होणार आहे पीएम किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपये प्रमाणे केंद्र सरकारनं पैसे पाठवलेले आहेत ती रक्कमही या महिन्यामध्ये जमा झालेली आहे

परभणी जिल्ह्यातल्या सर्व बँकांमध्येही काल जनधन खात्यातले पैसे काढण्यासाठी गर्दी दिसून आली जिंतूर आणि चारठाणा इथल्या बँकेत मात्र काल सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळण्यात आला नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यात किनी इथल्या भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खातेधारकांनी काल पैसे उचलण्यासाठी एकच गर्दी केली होती

केंद्रीय अन्न प्रवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल या कामाची पाहणी केली राज्य राखीव दलाच्या जवांनांनी अन्नाची पाकिटे तयार करून परिसरातल्या गरजुंना वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे गेल्या दोन दिवसांत तीन हजारांहन अधिक अन्नाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले आहे

औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातलं सांसद आदर्श ग्राम पालखेडमध्येही ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी एकमेकांना मदत करत या विषाणूपासून गावाचा बचाव केला आहे अधिक माहिती देतांना सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर जाधव म्हणाले या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी पालखी ग्रामपंचायतच्या वतीने गावांमध्ये सेंटर त्याचप्रमाणे मास आणि आता साबण हे सर्व साहित्य प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतीने मोफत दिले आहे तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत गहू तांदुळ प्रत्येक लाभार्थ्यांना वाटप घेत आहे बँकेच्या संदर्भामध्ये प्रत्येक खातेदारांच्या जनधन खात्यामध्ये पाचशे रुपये जमा झाले आहे त्याच पद्धतीने बँकेचे कर्ज असतील त्याची मुद्त वाढ मिळाली आहे विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे

सामाजिक अंतर पाळण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं वारंवार करण्यात येत असूनही नागरिक याकडे दर्लक्ष करत आहेत अनेक ठिकाणी बाजारपेठेत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असून विक्रेते आणि ग्राहक यांच्यात अंतर ठेवण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे चारठाणा इथं मात्र नियम पाळला जात नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

खंडेलवाल यांनी दिली अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर

टाळेबंदीच्या काळात कामगार गरज़ंना पाच रुपयात शिव भोजन थाळी देण्यात येत आहे

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली

यामुळे शेतकऱ्यांचा माल विक्री होण्यास मोठी मदत मिळत असल्याचं सभापती चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितलं अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर विविध प्रसारमाध्यमातून शेतकऱ्यांना बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आव्हान केले गेले त्यानंतर फोनवर शेतकऱ्यांकड्रन मालाची प्रर्वनोंदणी बाजार समितीमध्ये केली जाते

त्यातून शेतकऱ्यांच्या मालास येथे योग्य भाव मिळतो

दोन दिवसांत तीन हजारांहून अधिक अन्नाच्या पाकिटांचं वाटप करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल महिन्यातच सवलतीच्या दरातील धान्य उपलब्ध करून देण्याची मागणीही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे यंदा पावसाळा सामान्य राहणार असून सरासरी एवढा पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे काल दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तवताना ही माहिती दिली